दहशतवादाशी लढा देण्यासाठी पुर्ण सहकार्य करण्याची दर्शवली तयारी

अमेरिका मेक्सिको सीमेवर भींत बांधण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोलान्ड ट्रम्प यांनी घोषित केली आणीबाणी

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या वतीनं श्रद्वांजली वाहिली या जवानांचं पार्थिव काल विमानानं नवी दिल्ली विमानतळावर आणण्यात आले गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या पार्थिवांचा स्विकार केला यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सितारामन माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आर्मी प्रमुख जनरल बिपीन रावत एअर चिफ मार्शल बी

धानोआ नौदल प्रमुख अँडमिरल सुनिल लन्बा यांनी जवानांच्या पार्थिवांवर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्बभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलावलेल्या या बैठकीत सर्व प्रमुख राजकीय पश्व सहभाग घेणार आहेत यावेळी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सर्वपक्षीय चर्चा होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करत असून दहशतवादाशी लढण्यासाठी भारताला सर्वप्रकारचं सहाय्य करण्यास तयार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला पाकिस्ताननं दहशतवाद्यांना मदत करणं बंद करावं असं अमेरिकेनं स्पष्टपणे पाकिस्तानला सांगितलं असल्याचं बॉल्टन यांनी सांगितलं पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे राजस्थानमधे आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या तयारीचा काल मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आढावा धेतला जयपुरमध्ये त्यांनी राज्य निवडणूक आयोगाबरोबर बैठक घेतली आपल्या दोन दिवसांच्या या दौ यात ते ईव्हीएम मशीन मतदारकेंद्र आणि निवडणूक व्यवस्थापनाचा आढावा घेतील

काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई याच आठवड्यात जयपूरमध्ये सक्तवसुली संचलनालयात चौकशीसाठी उपस्थित राहीले होते

या व्यवहारातून वाड्रा यांच्या कंपनीला चार कोटींहून अधिक नफा झाला

या करारामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांना इजारो उत्पादनांबद्दल अचूक माहिती मिळू शकेल आणि ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज यवतमाळ आणि धुळे इथं येत आहेत यावेळी ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील यवतमाळ मधून ते व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे नांदेडच्या एकलव्य निवासी विद्यालयाचं उद्घाटन करतील

या विद्यालयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण तसंच व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश तसंच त्यांना नव्या घराच्या किल्ल्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील याबरोबरच ते व्हिडीओ लिंकद्वारे अजनी पुणे रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील धुळ्यामध्ये प्रधानमंत्री पंजारा मध्यम सिंचन योजनेचं उद्घाटन करतील धुळे शहराला पाणी पुरवठा करणा या अमृत योजनेची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल तसंच त्यांच्या हस्ते धुळे नरढाणा रेल्वेमार्गाची तसंच जळगाव ते मनमाड तिस या मार्गिकेची पायाभरणी होणार असून ते भुसावळ ते वांद्र टर्मिनस खान्देश एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील जळगाव उधना रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं तसंच विद्युतीकरणाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अमेरिका मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेत आणीबाणी घोषित केली आहे देशात अवैधरित्या घुसखोरी होत असल्याचं सांगत ट्रम्प यांनी आणीबाणीची घोषणा केली सैन्याच्या उभारणीसाठी आणि अंमली पदार्थांची आयात रोखण्यासाठी भिंत बांधण्यात येणार आहे त्यासाठी अब्जावधी डॉलरचा निधी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीचा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस इथं सांगितलं अमेरिकेच्या संसदेनं भिंत बांधण्यासाठी प्रस्तावित निधीपेक्षा कमी निधी दिला होता त्यामुळे हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आजपासून बुल्गेरीया मोरोक्को आणि स्पेनच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत

याठिकाणी त्या उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक जागतिक आणि परस्परसंबंधीच्या विविध मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे मोरोक्कोमध्ये सुषमा स्वराज तेथील परराष्ट्र व्यवहारमंत्री नासीर बौरीता आणि मोरोक्कोवे राजे सहावे मोहम्मद यांच्याशी संवाद साधणार आहेत या भेटीत अनेक करार होण्याची शक्यता आहे स्पेनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जोसेप बोरेल फॉन्टेलेस यांच्याशीही सुषमा स्वराज दोन्ही देशांतील परस्परसंबंध तसंच विविध मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा करणार आहेत ई व्हिजा नियमांमधील सुधारणाबरोबर व्हिसा प्रणाली पर्यटकांच्या सोयीची करण्यावर केंद्र सरकारनं भर दिला आहे ई टुरिस्ट आणि ई बिझनेस व्हिसामधली वास्तव्याची मुदत एक वर्ष करण्याबरोबरच अनेकवेळा प्रवेशाची मुभा देण्यात आल्याचं पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे परदेशी नागरिकांना केवळ तीनदाच व्हिसा देण्याची अट्टी काढून टाकण्यात आली असून भुवनेबर आणि पोर्ट ब्लेअर विमानतळावर ई व्हिसाद्वारे भारतात प्रवेश करता येईल

नायजेरियामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि संसद सदस्यांसाठी आज मतदान होत आहे

त्यांना विरोधी पक्षाचे नेते अतीकु अबुबाकर याचं तगडं आव्हान आहे निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारनं सर्व सीमा बंद केल्या आहेत गुवाहाटी इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत आज पी

सिंधू आणि सायना नेहवाल या दिग्गज खेळाडूंमध्ये सामना रंगणार आहे गेल्या वर्षी नागपूरमध्ये झालेल्या त्यांच्या अंतिम फेरीच्या लढतीत सायनानं पी

सिंधुचा पराभव केला होता सायनानं आतापर्यंत तीन वेळा ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे सिंधुनही आतापर्यंत दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे पुरुषांच्या एकेरी सौरभ वर्मा यांचा मुकाबला लक्ष्य सेन यांच्याबरोबर होणार आहे पुरुषांच्या दुहेरीचा अंतिम सामना हा प्रणव जेरी चोप्रा आणि चिराग शेट्टी ही जोडी अर्जुन आणि श्लोक रामचंद्रन यांच्यात होणार आहे